केरळसाठी राज्यातून मदतीचा ओघ पंतप्रधान आज करणार मन की बात

संरक्षण मंत्रालयाच्या धोरणात्मक भागीदारीखाली हा पहिलाच प्रकल्प असल्यामुळं मेक ज डिया कार्यक्रमाला मोठं पाठबळ मिळणार आहे या कार्यक्रमाद्वारे संरक्षणविषयक प्रमुख सामग्रीची भारतात निर्मिती करण्याचा अंतर्भाव आहे

भामरे भारताच्या दृष्टीकोनातून हिंदी महासागराचं व्यूहात्मक स्थान अमूल्य आहे त्यामुळं या क्षेत्रामधूनच आता जागतिक भवितव्य घडणार असल्याचं मत संरक्षणराज्य मंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी काल पुण्यात व्यक्त केलं समुद्रगर्भ क्षेत्रअभ्यास या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि पुण्यातील मेरीटाईम रिसर्च सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ नितीन करमळकर यांच्यासह संरक्षण क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते केरळ मदतः केरळ राज्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीनं विस्कळीत झालेलं जनजीवन आणि उद्भवलेल्या आरोग्यविषयक परिस्थितीशी सामना करण्यासाठी देशभरातून विविध प्रकारे मदतीचा ओघ केरळकडं अव्याहत सुरु आहे राज्य सरकारनं केलेल्या आवाहनानुसार राज्यातील बहुतांश औषध उत्पादक विक्रेत आणि पुणे अल्या औषध विक्रेत संघटनेनं प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात औषधसाठा मोफत उपलब्ध करुन दिला या औषधांमध्ये प्रामुख्यानं रक्तदाब मधुमेह हदयविकार त्यादींवरील उपचारासाठी लागणाऱ्या औषधांचा समावेश आहे संघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत राष्ट्रीय सेवाभारती आणि संघविचारांच्या विविध संघटनांतर्फे भरीव मदतकार्य सुरू असून सर्वाधिक पुराचा फटका बसलेल्या गावांमधून ग्रामस्वच्छतेची कामं काल सुरू करण्यात आली आहेत या कामासाठी महाराष्ट्रासह देशभराच्या विविध भागांमधील एक लाखांहून अधिक स्वयंसेवक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत पुरात अडकलेल्या सत्तर हजारांहून अधिक केरळी बांधवांची सुटका करण्यात स्वयंसेवकांना यश आलं

पूरग्रस्तांसाठी जालना शहरात काल मदत फेरी काढण्यात आली यामध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभाग घेत मुख्य बाजारपेठेत फिरून निधी सकलित केला ओणमः ओणम या सणानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शूभेच्छा देताना काल सांगितलं की मुसळधार पावसामुळं प्राचा फटका सोसत असलेल्या केरळवासियांना ओणममधून आणखी शक्ती मिळो संपूर्ण देश केरळच्या सोबत खाद्याला खांदा लावून उभा आहे आणि तिथल्या पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी प्रार्थना करत आहे असं मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे व्हॉईस कास्टसिंधुदुर्गः सिंधूदर्ग जिल्ह्यातली पहिली पेपरलेस ग्रामपंचायत होण्याचा मान कणकवली तालुक्यातल्या सावडाव ग्रामपंचायतीला मिळाला आहे

सावडाव ग्रामपंचातीच्या ई ग्रामसॉफ्ट पंचायत प्रणालीचे उदघाटन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांच्या हस्ते शुक्रवारी झाल ग्रामपंचायतीचा कारभार आता पेपरलेस झाल्यामुळे जून रेकॉर्ड सिलबंद करण्यात आल आहे यापूढे कोणतेही दस्तऐवज ऑफलाईन उपलब्ध होणार नाहीत विकास कामावर किती निधी खर्च झाला याची माहीती ऑनलाईन मिळणार आहे लाभार्थ्यांच अनुदान किंवा ठेकेदारांची बिले ही थेट बँकेतच जमा होतील यापुढे धनादेश बंद केले जातील

त्याच दिवशी वार्षिक व्यवहार पूर्ण होतील ग्रामपंचायतीचा कारभार पारर्दशक करण हा शासनाचा प्रयत्न असल्याचं रणदिवे यांनी यावेळी सांगितलं

या माध्यमातून सर्व लोकांसाठी सरकारने स्वस्त व दर्जेदार औषधे उपलब्ध करून दिली आहेत आमच्या मेडिकलमधून धूळे शहरातील व ग्रामीण भागातील रूग्णांना याची मदत होत आहे

सरकारची ही जनऔषधी योजना खरोखर खूप चांगली आहे तरी जनतेने याचा पुरेपूर लाभ घ्यावा मन की बातः पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांसोबत संवाद साधणार आहेत

यावर्षीचा हा पुरस्कार मिळवणारे ते महाराष्ट्रातील एकमेव शिक्षक आहेत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत त्यांनी शाळेमध्ये डिजिटल स्कूल ई लर्निंग स्कूल यासारखे उपक्रम राबविले शाळेतील विद्यार्थ्यांना आयसीटीच्या माध्यमातून अभ्यासक्रमातील लेखक कवींच्या मुलाखतींचे आयोजन करून त्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह टिचर्स एवार्डसाठी तसेच केंद्र सरकारच्या आयसीटी ऑवार्डसाठी त्यांची यापूर्वी निवड झाली आहे अडसूळ यांनी एक्टिव्ह टिचर्स महाराष्ट्र नावाची फोरम सुरू करून सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या विकासासाठी काय करता येऊ शकेल यासाठी देखील प्रयत्न केले आहेत पहिली ते चौथी पर्यंत असलेल्या या शाळेतील मुलांना कृतीतून शिक्षण दिले जाते

आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज सातपुते अहमदनगर

हा राज्यसोहोळा आयोजित करण्याचा मान सातारा जिल्ह्याला प्रथमच मिळाला आहे

प्रशांत जाधव देत आहेत त्याचा वृत्तांत गोळाफेक प्रकारात तेजिंदरपाल सिंग यानं सुवर्णपदक पटकावलं स्क्वाश क्रीडा प्रकारात केरी स्पर्धेत सौरभ घोषाल दीपिका पल्लीकल आणि जोशना चिनप्पा यांनी कांस्य पदक पटकावलं गोल्फमधे वैयक्तिक प्रकारात मात्र पदक मिळवण्याची संधी हुकली तर सांधिक सामन्यात मात्र पदक मिळण्याची आशा आहे तर प्रथमच समावेश केलेल्या ब्रिज क्रीडा प्रकारात दोन कांस्य पदके निश्वित मिळणार आहेत नेमबाजीमधेदेखील भारतीय खेळाडूना लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही

गोल्फमधेही वैयक्तिक प्रकारात खेळाडू चांगली कामगिरी करू शकले नाहीत मात्र सांधिक प्रकारात पदकाची आशा आहे

साईना नेहवाल आणि पी व्ही सिंधू यांनी बडमिंटनमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे उंचउडी प्रकरात सी बाल सुब्रमण्य याने अंतिम फेरी गाठली आहे पौर्णिमाः रत्नागिरी जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीनं नारळी पौर्णिमेचा सण काल उत्साहात साजरा करण्यात आला मांडवी किनाऱ्यावर मासेमार बांधवांनी नारळ अर्पण करून समुद्राला शांत होण्याची प्रार्थना केली

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू यांनी देशवासियांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

उत्तर कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागन वर्तवली आहे आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

नमस्कार